लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका मतदानकेंद्रावर ही पडताळणी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला होता

राज्यात उन्हाळ्याच्या झळा वाढत असून अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे

गेल्या आठवड्याच्या तूलनेत या आठवड्यात चार टँकर वाढवले आहेत

नाशिक जिल्ह्यात प्रेशा पावसाअभावी दूष्काळाचं सावट असून त्या पार्श्वभूमीवर काल नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नर निफाडसह काही भागात दौरा करून दुष्काळी स्थितीची पाहणी केली महाजन यांनी सिन्नर तालुक्यात पांगरी येथून द्ष्काळ पाहणी दौऱ्याचा प्रारंभ केला जनावरांना चारा पाणी द्या बेरोजगारांना काम द्या अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी केल्या अमरावती विभागात पाण्याची पातळी झपाट्यानं कमी होत असल्यानं पाणीप्रवठा योजनांचे जलस्रोत कोरडे पडू लागले आहेत

द्ष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित यंत्रणा आणि तहसील प्रशासनांना दिले आहेत भगवान बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन आदरांजली वाहिली ते एक आदर्श विचारवंत आणि समाजस्धारक होते त्यांचे शिक्षण गरीबांच्या भल्यासाठी केलेले कार्य लाखो लोकांना प्रेरणादायी ठरलेले आहे असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परशुराम जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत परशुराम हे शौर्य आणि प्रामाणिकपणाचं प्रतिक असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे लातूरमधे परश्राम जंयती उत्साहात साजरी झाल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे अक्षय तृतीयाचा सण आज देशभर साजरा होत आहे यश आणि सौभाग्य आणणारा हा सण असल्याची मान्यता आहे नव्या कार्याची सुरुवात तसंच खरेदी आणि खास करुन सोनं खरेदी करण्याचाही प्रघात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला अक्षय तृतीयेच्या श्भेच्छा दिल्या आहेत